या कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी संबंध नसून पूर्वी आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व बहाल करण्यासाठी तो तयार करण्यात आला असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले विरोधी पक्ष अल्पसंख्याक लोकांची दिशाभूल करत असल्याबद्दल त्यांनी कडाडून टीका केली मुस्लिमांना विशेष शिबिरांमध्ये पाठवले जाईल अशा अफवा पसरवल्या जात आहेत पण देशात कुठेही अशी विशेष शिबिरं अस्तित्वात नाहीत विरोधी पक्ष मतांसाठीचे राजकारण करत आहेत त्यामुळे तरूण पिढीने या अफवांना बळी पडू नये असे आवाहनही मोदी यांनी केले कायदा नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेला योग्य महिती मिळावी तसंच विरोधी पक्ष पसरवत असलेली खोटी माहिती उघड व्हावी या उद्देशानं भाजपानं जनसंपर्क कार्यक्रम घोषित केला आहे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला यामध्य देशभरात थेट जनसंपर्क आणि माध्यमांद्वारे लोकांपर्यंत संपर्क साधण्यात येणार आहे नागरिकत्व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काल राज्यात ठिकठिकाणी सभा आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर इथं काल भाजपा विध हिंदू परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि लोकाधिकार मंचाच्या कार्यकर्त्यांनी एका रॅलीचं आयोजन केलं होतं सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितलं तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही राजकीय पक्ष हेतूतः या कायद्याविषयी गैरसमज पसरवून लोकांमध्ये अस्वथता निर्माण करत आहेत असं यावेळी सांगितलं

पी टी आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली

वस्त आणि सेवा कर वस्तू आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार वर्षातून एकदाच केला जाऊ शकतो असं मत वस्तु आणि सेवाकर मंत्रीगटाचे समन्वयक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केलं आहे

महसुल वसुली प्रक्रियेत स्थिरता येईपर्यंत सरकार कराचे दर वाढवू इच्छित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे झारखंड झारखंड विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे

परिषद अहमदनगर केन्द्रीय कार्मिक आणि सुधारणा मंत्रालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय परिषदेच उदघाटन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते काल झालं सार्वजनिक सेवा पुरवण्यात सुधारणा करण्यासंदर्भात सरकारची भूमिका हा या परिषदेचा विषय होता या मध्ये अहमदनगर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना महसूल विषयक कागदपत्रे विनाविलंब मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रणालीची दखल घेण्यात आली या प्रणालीमुळे एका क्लिकवर नागरिकांना सर्व कागदपत्रे उपलब्ध होत असल्याने त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होते

त्याचाच एक भाग म्हणून नागपूरहून दोन मेट्रो ट्रेन संच मागवण्यात आले असून लवकरच ते पूण्यात दाखल होतील

संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत नरवणे शाळेतून मिळालेल्या अभियांत्रिकी आरेखन कलेचा उपयोग लष्करी कारकिर्दीत झाला याच श्रेय माझ्या शाळेला म्हणजेच ज्ञानप्रबोधिनीला जातं अशी भावना लष्कर उप प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी काल व्यक्त केली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्यात लेफ्टनंट जनरल नरवणे आणि ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त डॉ धनंजय केळकर यांचा सत्कार संचालक डॉ गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आला पश् देशातील हे पहिले पशू वैद्यकीय रुग्णालय मुंबई महानगरपालिका टाटा समूहाच्या माध्यमातून उभारणार आहे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेने पुढाकार घेतला आहे

त्यादरम्यान धावणाऱ्या मुंबई मंगळूरू गांधीधाम नागरकोइल कोचूवेली डेहराडून दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस एर्नाक्लम दिल्ली मंगला एक्स्प्रेस एलटीटी मडगाव डबलडेकर कोचुवेली इंदूर मडगाव रत्नागिरी आणि रत्नागिरी मडगाव पॅसेंजर या दहा गाड्यांवर याचा परिणाम होणार असल्याचं कोकण रेल्वेनं कळवलं आहे रॅली वाशीम जिल्ह्यातील सेलूबाजार इथून जाणारा मुंबई नागपूर द्रूतगती महामार्गाचा भाग वाशिम सार्वजनिक बांधकाम विभागानं हस्तांतरीत केला आहे त्याचं काम आता राष्ट्रीय महामार्ग राजपथ प्राधिकरणाचे औरंगाबादचे प्रकल्प संचालक पाहणार आहेत पत्रकार राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे जालना इथले पत्रकार विकास बागडी यांनी गुटखा माफियांविरुद्ध बातमी प्रकाशित केल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला होता

व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मात्र प्रकृती बरी नसल्यामुळे बच्चन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत असं पी टी आय या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटल आहे ग्रजराती चित्रपट हेलारो यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला असून अभिनेता विकी कौशल आणि आयुषमान खुराना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक देण्यात येणार आहे कीर्ती सुरेश सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे गायक गीतकार स्वानंद किरकिरे यांना मराठी चित्रपट चुम्बक साठी सर्वश्रेष्ठ सहाय्य अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक आनंद अंतरकर यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे रत्नाकर पारितोषिक पुरुष उवाच या दिवाळी अंकाला मिळालं तर लोकसत्ता संवाद सेतू चौफेर समाचार छात्र प्रबोधन आणि लिंग हा ऑनलाईन दिवाळी अंक यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली शतायुषी दिवाळी अंकाचे संपादक डॉ अरविंद संगमनेरकर यांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला राज्यपाल ह्नर हाट हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुपच आहे असे गौरवोद्वार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित हुनर हाट च्या उद्घाटन प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते या उपक्रमामुळे लहान घटकातील कलाकारांना वाव मिळून त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं कोश्यारी यावेळी म्हणाले हुनर हाटमध्ये विविध खाद्यपदार्थांसोबतच कव्वाली सूफी संगीत नृत्य यांसह अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षण ठरत आहेत

त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसात घसरलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढताना दिसतो आहे